घरकुल योजनेद्वारे नकाशा मंजूर करण्यासाठी लागणारं शुल्कही रद्द करण्यासाठी शासन पुढाकार घेईल असही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंवाद या कार्यक्रमातून राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी घरकुल योजना दादा साहेब गायकवाड सबलीकरण योजने अंतर्गत प्लॉट आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला भंडारा जिल्हयातील लाभार्थीही यात सहभागी झाले होते स्वातंत्र्यसैनिक गांधीवादी विचारवंत न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं काल रात्री उशीरा वार्धक्यानं निधन झालं

नागपुरातल्या खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला नागपूरमध्ये अंबाझरी घाट इथं त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत त्यापूर्वी त्यांचा पार्थिव देह सर्वोदय आश्रम इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे धर्माधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही काम पाहिलं प्रखर व्याख्याते आणि लेखक असलेल्या चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी विविध विषयावर पुस्तकं लिहिली भारत सरकारच्या पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं धर्माधिकारी यांच्या निधनानं एक तत्वनिष्ठ व्यक्तीमत्त आणि नव्या पीढीचा मार्गदर्शक हरपला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी धर्माधिकरी यांना श्रद्वांजली वाहिली आहे ख्यातनाम क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईतलया शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर विनोद कांबळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता महापौर विश्वनाथ महाडेश्वर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आणि आजीमाजी क्रिकेटपटूंनी आचरेकर यांच्या पार्थिक देहाचं अंत्यदर्शन घेतलं

सचिन तेंडुलकर प्रविण आमरे अजित आगरकर यांसारख्या क्रिकेटपटूंना घडवण्यात आचरेकर सरांचा मोठा वाटा होता याची दाखल घेऊन आचरेकर यांना पद्मश्री प्रोणाचार्य यांसारख्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं

कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगरळ तालुक्यातील चंदगड ग्रामपंचायतीला आता नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला आहे मुख्यमंत्र्यांनी धेतलेल्या या निर्णयामुळे चंदगड ग्रामस्थांच्या संघर्षाला यश आलं आहे ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा यासाठी लोकभावना तीव्र होवून सर्वपक्षीय कृती समिती स्थापन झाली होती कृती समितीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी लढा तीव्र केला

त्यानंतर तब्बल चारवेळा सराकारनं चंदगड ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला परंतू ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूकीवर तब्बल चार वेळा बहिष्कार घातला चंदगड नगरपंचायत झाल्याची बातमी चंदगडमध्ये समजताच ग्रामस्थांनी फटाक्याची आतषबाजी आणि साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला

तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारांना राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव प्रस्कारासाठी यावर्षी बशीर कमरोद्विन मोमीन कवठेकर यांची निवड करण्यात आली आहे

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर के